सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रवारीमध्ये होणार नाहीत नव्या तारखांची घोषणा लवकरच मोदी आयआयएसएफ भारताकडे नावोन्मेश आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा समृद्ध वारसा असून भारतीय शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या नव्या वाटा धुंडाळत या क्षेत्रात संशोधन केलं आहे अनेक जागतिक समस्या सोडवण्यात भारतीय तंत्रज्ञान आघाडीवर आहे असे गौरवोद्वार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवामध्ये दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून आज त्यांनी उद्घाटनपर भाषण केलं

भारत विज्ञानाधारित शिक्षणाचं विश्वासार्ह केंद्र बनावं देशात संशोधनस्नेही वातावरण तयार व्हावं यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असून या क्षेत्राचा देशात अधिकाधिक विकास करण्यासाठी तज्ञांनी पुढे यावं तसंच या क्षेत्रात जागतिक गुंतवणूकदरांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं विज्ञान आणि नावोन्मेशाची कास धरताना पर्यावरण रक्षणाचा विचार आवश्यक असल्याचं ते म्हणाले केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन या कार्यक्रमाला उपस्थित होते

मोदी आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते अलिगढ मुस्लीम विद्यापीठ हे एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेला बळकटी देणारं देशातलं एक महत्त्वाचं शैक्षणिक संकुल आहे या विद्यापीठात उर्दू आणि हिंदी अरबी आणि संस्कृत अशा अनेक भाषा शिकवल्या जातात इथल्या ग्रंथालयांमध्ये कुराणाबरोबरच गीता आणि रामायणही पाहायला मिळतं केवळ या विद्यापीठातलीच नाही तर संपूर्ण देशात विविधतेतून मिळणारी ही शक्ती अधिक वृद्धिंगत करायला हवी असं मोदी म्हणाले समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून केंद्राच्या सर्व योजना सर्वांसाठी सारख्याच आहेत यात कुठलाही भेदभाव केला जात नाही असं ते म्हणाले देशात गेली सत्तर वर्षे मुस्लीम मुलींचं शाळेतून होणाऱ्या गळतीचं प्रमाण सत्तर टक्के होतं

खेड्यांमधे तसंच शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी शौचालयं बांधली

मोदी अमेरिका प्रस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रतिष्ठेचा लिजन ऑफ द मेरीट हा पुरस्कार मिळण ही गौरवाची बाब आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे परस्पर संबंध मजबूत करण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे प्रयत्न यातून अधोरेखित होतात असं मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यात आणि भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्त्व प्राप्त करून देण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेने प्रतिष्ठेचा लिजन ऑफ द मेरीट हा पुरस्कार प्रदान केला आहे व्हाइट हाउस इथं झालेल्या कार्यक्रमात भारताचे अमेरिकेतले राजदूत तरनजित सिंग यांनी हा पुरस्कार मोदी यांच्या वतीनं स्वीकारला मोदी यांच्याबरोबरच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी पंतप्रधान शिझो अॅबे यांनाही अमेरिकेनं हा पुरस्कार प्रदान केला आहे

देशाचा कोविड मृत्युदर ही जगाच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचं त्यांनी सांगितलं ब्रिटनमध्ये आढळलेला नवा कोरोना विषाणू जास्त वेगानं फैलावत असला तरी तो जास्त घातक नाही असं नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी यावेळी सांगितलं हा विषाणू ब्रिटनमध्येच आढळला असून भारतात अजून तो आढळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र खबरदारी घेण आवश्यक असल्याचं पॉल म्हणाले

मार्गदर्शक तत्व ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या

विमानतळावर ज्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येईल त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर संबंधित राज्य सरकारांनी देखरेख ठेवावी असंही यात म्हटलं आहे

पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्यांमध्ये एक हजार लोकांना ही लस देण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या शरीरात कोणतेही गंभीर दुष्परिणाम न दाखवता या विषाणूशी लढण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं आढळलं होतं केंद्रीय औषध नियंत्रकांकडून आणीबाणीच्या वेळी काही औषधं काही नियम शिथिल करून वापरण्यास परवानगी दिली जाते तशी परवानगी या लशीला दिली जावी अशी मागणी लस उत्पादक कंपनीन केली आहे

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी आज दिल्लीत ही माहिती दिली नवीन तारखा प लवकरच जाहीर करण्यात येतील असंही त्यांनी या वेळी सांगितलं अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून या परीक्षा पुढं ढकलण्याची विनती करण्यात आली होती विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारनं हा निर्णय घेतल्याचं पोखारीयाल यांनी सांगितलं राजनाथ केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जपानचे संरक्षण मंत्री किशी नोबुओ यांच्याशी दूरध्वनीवरून दोन्ही देशांदरम्यानच्या संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा केली दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशामध्ये वाढत असलेल्या सहकार्याबाबत समाधान व्यक्त केलं जपानशी धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी भारत कटीबद्ध आहे असं राजनाथ सिंह यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे तोमर नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असून यामुळं कृषी क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा होतील याचा पुनरुच्चार कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज केला आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते किमान हमी भाव देण्याची पद्धत कायम ठेवण्यात येणार असून सरकारनं जाहीर केलेले कृषी मालाचे किमान हमी भाव हे उत्पादन शुल्काच्या दीड पट आहेत

गेल्या सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक सुधारणा केल्या असून विविध उपाययोजना राबवल्या आहेत सर्व मुद्द्यांवर सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे असंही तोमर यांनी स्पष्ट केलं

या आधी त्यांनी पायाभूत सुविधा क्षेत्र ऊर्जा आणि हवामान बदल क्षेत्र आर्थिक आणि भांडवली बाजार क्षेत्र उद्योग आणि वाणिज्य संघटना व्यापारी संघटना आदींच्या प्रतिनिधीशी चर्चा केली आहे काश्मीर मतमोजणी जम्मू आणि काश्मीर मधल्या जिल्हा विकास परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीसाठीची मतमोजणी अजूनही सुरू आहे

रामानुजन प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयतीनिमित्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना अभिवादन केलं आहे

गणित विषयात रामानुजन यांनी दिलेलं योगदान हे अतिशय मोलाचं आणि प्रेरणादायी आहे असं उपराष्ट्रपतींनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे नागालँड नागालँडमधील पर्यटनाला टप्प्याटप्प्यानं परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

दिमापुर हे एकच प्रवेश केंद्र राहणार असून रेल्वे विमान किंवा रस्ते मार्गानं येणाऱ्या पर्यटकांना दिमापुरमधूनच इच्छित स्थळी जाता येणार आहे प्रत्येक पर्यटकाला आरोग्य सेतू एप आपल्या मोबाईल मध्ये इंस्तोल करणं आणि आपल नाव त्यात रजिस्टर करणं आवशयक आहे तसेच अन्य सुरक्षा नियमांचं आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं बंधनकारक आहे पूर्व नोंदणी केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार असून त्यासाठी त्यांनी ऑनलाइन प्रवेशपत्र घेणं अनिवार्य आहे असंही पर्यटन विभागानं स्पष्ट केलं आहे आर्मी भारतीय लष्कर आणि बँक ऑफ बडोदा यांनी आज लष्कराच्या वेतन सेवेबाबत एक सामंजस्य करार केला कार्यरत आणि निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांचे वेतन खाते बँक ऑफ बडोदामध्ये उघडण्यात येणार असून त्यांना बँकेतर्फे विविध सेवा देण्यात येणार आहेत

लष्कराचे मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रवीन खोसला आणि बँकेचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंग खिची यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या

नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली यामध्ये क्रिकेटर सुरेश रैना सुझान खान गुरु रंधावा यांचा समावेश आहे सहार विमानतळाजवळील एका पबमध्ये हे सर्वजण मास्क न घालता एकत्र येऊन मजा करत होते कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं सोमवारपासून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे त्याचं उल्लंघन केल्यामुळं पोलिसांनी ही कारवाई केली वाय गणवत्ता आयोग दिल्ली एनसीआर आणि परिसरातील वायू प्रदूषणासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांनी इंधनासाठी पीएनजी गॅसचा वापर करावा यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्याचे आदेश वायू प्रदूषण नियंत्रक आयोगानं दिले होते त्याबाबतीत उद्योगांनी केलेल्या सुधारणांचा आढावा घेण्यासाठी आज या आयोगानं उद्योगांची पाहणी केली